जाधव यांनी आज सकाळी औरंगाबाद इथं जाऊन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे आमदारकीचा राजीनामा सुपूर्द केला राजीनामा दिल्यानंतर जाधव यांनी मुंबईत मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली यावेळी उद्धव ठाकरे यांनी जाधव यांना शिवबंधन बांधून त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब केलं

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत ते उद्या भाजपामधे प्रवेश करणार आहेत उदयनराजे यांनी स्वतः ट्विट करुन ही माहिती दिली निवडणुकीच्या तोंडावर जनतेपुढे जात असताना विकास कामांची शिदोरी सोबत असल्यानंच जनतेचा भरभरून प्रतिसाद मिळतो आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे महाजनादेश यात्रेच्या तिसऱ्या टप्प्यादरम्यान आज अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले इथं झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते राज्य सरकार जाहिरातींवर कोट्यवधि रुपयांची उधळपट्टी करत जनतेच्या पैशांची लूट करत असल्याचा आरोप काँप्रेसनं केला आहे विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सरकारवर ही टीका केली या सरकारच्या काळात अनेकांचे रोजगार गेले रोजगाराबाबत विचारलेल्या प्रशांना सरकार उत्तर देत नाही केवळ जाहिरातबाजीतून जनतेपुढे खोटा प्रचार करुन भ्रम पसरवला जात आहे सरकारन सूशासन राबवल असतं तर जाहिरातींवर अशी उधळपट्टी करण्याची वेळ आली नसती जनता सर्वोच्च आहे तीला सगळ कळतं तीच निवडण्कीत न्याय करेल असं वडेट्टीवार म्हणाले केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनी आज मुंबईत सागरी संपर्क सेवा तसंच चोरीला गेलेल्या मोबाईलचा शोध घेणा या यंत्रणेचं उद्घाटन केलं व्हीसॅट सुविधा पुरवणारी नेल्को कंपनी सागरी संपर्क सेवा देणार आहे या सेवेमुळे समुद्रात विविध प्रकारच्या जहाजांवर प्रवास करत असलेल्यांना उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीनं व्हॉईस डेटा आणि व्हिडियो सेवांचा सहज लाभ घेता येईल या सर्वसमावेश सेवांमुळे विविध प्रकारच्या जहाजांना आपल्या संचालनात्मक क्षमता वाढवता येतील केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी सागरी संपर्क सेवेबाबतची श्वेतपत्रिका यावेळी प्रसिद्ध केली राज्यमंत्रिमंडळ विस्ताराला आव्हान देणा या दोन याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळल्या यामुळे राज्यसरकारसह राज्य मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान मंत्रिपद मिळालेल्या राधाकृष्ण विखे पाटील जयदत्त क्षिरसागर आणि अविनाश महातेकर यांना दिलासा मिळाला आहे

या आठवणींना उजाळा देण्यासाठी सत्तावीस पोलीश नागरिक कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत त्यांनी काल सार्वजनिक गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीचा आनंद लुटला खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या पुढाकाराने त्यांनी आज पन्हाळा गडाला भेट देऊन गडाचा इतिहास जाणून घेतला राज्यात आजपासून रुग्णशोध विशेष अभियानाला सुरुवात झाली

आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत ही माहिती दिली

या अभियानामुळे निदान आणि उपचार लवकर होऊ शकतील असा विधास त्यांनी व्यक्त केला संयुक्तरित्या विशेष रुग्णशोध अभियान राबवणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य ठरणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली

परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही घोषणा केली न्यायालयाच्या निर्णयाला अनुसरून आणि नियमानुसार तसंच मानवतेच्या दृष्टीकोनातून या उमेदवारांना अतिरिक्त पदावर नियुक्ती देणार असल्याचं रावते म्हणाले शहरी नक्षलवाद अणि भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गौतम नवलखा यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं आज फेटाळली पुणे पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करायला न्यायालयानं नकार दिला आणि आरोपींची चौकशी व्हायला हवी असं स्पष्ट केलं याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी तीन आठवड्यांचा अवधी दिला आहे तोपर्यंत अटकेपासूनचा दिलासा कायम ठेवला आहे मोओवाद्यांशी संबंध असल्याच्या आरोपावरुन पुण्यात दाखल झालेला गुन्हा रद्द करण्यासाठी आनंद तेलतुंबडे आणि गौतम नवलखा यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती कुष्ठरोग निर्मूलनासाठी आशा सेविकांनी योगदान द्यावं असं आवाहन कृषीमंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी केलं आहे ते आज अमरातीत मोर्शी धिं राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन मोहिमेच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते महात्मा गांधी शिवाजीराव पटवर्धन बाबा आमटे यासारख्या महापुरुषांनी कुष्ठरुग्णांचं जीवन आनंददायी करण्याचा वारसा आपल्याला दिला आहे तो आपण पुढे चालवला पाहिजे कुष्ठरोग हा पूर्णपणे बरा होणारा आजार आहे यासाठी राष्ट्रीय आणि राज्य पातळीवर आरोग्यविभाग मोहीम राबवत आहे त्यात आशा सेविकांनी योगदान देऊन प्रभावी अंमलबजावणी करावी असं ते म्हणाले लातूरमधे दोन वर्षात उजनीचं पाणी आणू अशी ग्वाही पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली आहे ते आज लातूर थे एका कार्यक्रमात बोलत होते लातूरचा पाणीप्रश्न गंभीर आहे तिथल्या भौगोलिक रचनेमुळे पाणी आणणंसुद्वा कठीण काम आहे परंतु त्याची सुरुवात आमच्या सरकारनं केली पुढच्या दोन वर्षात कोणत्याही परिस्थितीत उजनीचं पाणी लातूरात आणण्याचा आमचा निर्धार आहे या प्रयत्नाला यश आलं नाही तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन आणि आयुष्यभर उजनीच्या पाण्यासाठी संघर्ष करेन असं ते यावेळी म्हणाले बीड जिल्ह्यात मुलींचा जन्मदर वाढत असल्याची माहिती जिल्हाधिकारी अस्तिक कुमार पांडेय यांनी दिली आहे ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या विशेष बैठकीत बोलत होते

येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात बहतांश ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाङ्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे